राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांसह काही सदस्यांना मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ देतील असं अधिकृत वृत्तात म्हटलं आहे

तिन्ही देशातल्या या नेत्यांनी मोदी यांना द्रध्वनीवरून श्भेच्छा दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे मोदी यांनी द्रध्वनी करून शुभेच्छा दिल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले यावेळी मोदी यांनी शेजार धोरणाचा प्रथमच उल्लेख करत दारिद्र्याशी संयुक्तपणे लढावं लागणार असल्याचं सांगितलं विश्वास निर्मिती हिंसा आणि दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी यावेळी जोर दिला शांती प्रगती आणि समुद्धीसाठी सहकार्य आवश्यक असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले मालदीव आणि भारता दरम्यानचे परस्पर संबंध अलिकडेच अधिक सुद्रढ झाले असून जहालवादी शक्तींविरूद्ध लढण्याच्या आवश्यकतेवर मालदीवचे राष्ट्रपती नशीद यांनी भर दिला डचच्या पंतप्रधानांनीही मोदी यांचे विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे

आयोगानं याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट सचिवांसह राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले निवडणूक आयोगानं राष्ट्रपतींना निवडून आलेल्या सदस्यांची यादी सादर केल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होते त्यानंतर संसदेचं गठन केलं जाते गेल्या दहा मार्चपासून देशभरात आचार संहिता लागू होती

लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे

काल पोलीस सुत्रांनी ही माहिती दिली

नागपूर पूर्व मतदारसंघाच्या अतिरिक्त निवडणूक अधिकारी शीतल देशमुख यांनी पटोले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ता आदेश वंजारे आणि पक्षाचे मतदान प्रतिनिधी यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती शीतल देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली होती अरबी समुद्रात विषुवृत्तीय प्रवाह अनुकूल नसल्यामुळे यावर्षी पावसाचं आगमन विलंबानं होणार आहे मान्सून अंदमान निकोबार द्वीपसमुहात जरी पोहोचला असला तरी अद्यापर्यंत तो सगळ्या भागात पसरला नाही गुरूवारपर्यंत तो अंदमान द्वीपसमूह आणि बंगालच्या खाडीत पोहोचण्याची शक्यता आहे केरळमध्ये हा मान्सून सहा जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे दुसरीकडे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामं पूर्ण करावीत मात्र हवामानाच्या सल्ल्यानुसार शेतीच्या कामाचं नियोजन करण्याचं आवाहन कृषि विभागानं केलं आहे राज्यात किमान आठ जूनपर्यंत तरी मान्सून पूर्व पावसाची शक्यता नाही

तर एक जूनपासून पूर्व विदर्भ वगळता इतर भागात कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे

याप्रसंगी राज्याचे सांस्क्रतिक कार्यमंत्री विनोद तावडे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली अकादमीच्या गव्हर्नर कॅरॉल लिटलटन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी राज कपूर जीवनगौरव पूरस्कार चित्रपट संकलक वामन भोसले यांना तर राज कपूर विशेष योगदान पूरस्कार अभिनेते परेश रावल यांना आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेता भरत जाधव यांना व्ही शांताराम विशेष योगदान प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं

मात्र व्हिसाची मुदत वाढवून न मिळाल्यास सरकारने दिलेला पद्म प्रस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

गावातल्या पाणी प्रश्नासह इतर मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत प्रकल्पाचं काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे अनेकदा निवेदन देऊनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यान हे आदोलन करण्यात आल आहे

बाभळगाव इथल्या विलासबागेत सकाळी अभिवादन सभा झाली पोद्दार रुग्णालयामध्ये मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं

आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं याशिवाय युवक काँग्रेसनं गोरक्षम संस्थेत चारा वाटप केलं तसंच महापालिकेच्या हरित मार्गावर व्रक्षारोपण केलं महापालिकेतही विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली पालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी विलासरावांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण केला

साळूंके यांच्या राखेतून उडाला मोर या नाटकाला राष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात कटक इथं सन्मानित करण्यत करण्यात आलं त्यानिमित्त औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते साळूंके यांना सपत्नीक गौरव करण्यात आला

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं काल या दोघांना प्णे न्यायालयात हजर केलं होतं

अंतिम फेरीत तिनं चीनच्या वॅन्ग ल्याव हिला निसटत्या फरकानं मागे टाकलं

तिचं कांस्यपदक काही अंशांनी निसटलं

आज ती पदकासाठी तसंच प्रढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याकरता खेळणार आहे

हिमंता हे आसामचे आरोग्य आणि शिक्षण मंत्री आहेत हिमंता यांच्या निवडीमुळं आशियाई बॅडमिंटन परिषदेकडून भारतात बॅडमिंटनच्या विकासासाठी मोठं पाठबळ मिळेल अशी खात्री भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी व्यक्त केली आहे

जखमींना तातडीनं नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातातील मृत दोघेही पुणे जिल्ह्यातले रहिवासी होते

दरम्यान औरंगाबाद नगर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला